काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना तपासणी निगराणी आणि उपचार प्रक्रिया अधिक कठोर पद्धतीनं लागू करण्याचा अधिकार देण्यात आला आहे प्रत्येक व्यक्ती कोविड प्रतिबंधक नियमाचं पालन करत असल्याकडे लक्ष देण्याची सूचना सर्व राज्य सरकारांना करण्यात आली आहे तसंच लसीकरण प्रक्रियेला वेग देण्यासही सांगण्यात आलं आहे यापूर्वी दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर पालन करण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयानं केली आहे

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली यापुढे कोविड लसीच्या पहिल्या आणि दसऱ्या मात्रेमध्ये चार ते आठ आठवड्यांचं अंतर असेल असं त्यांनी सांगितलं देशात कोविडच्या दोन्ही लसींचा पुरेसा साठा असून सर्वांनी आपलं नाव नोंदवून लस घ्यावी असं आवाहन जावडेकर यांनी केलं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेतच्या नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्र्याच्या ऑनलाइन बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मागणी केली होती ही मागणी मान्य झाल्यानं आता राज्यात लसीकरणाला आणखी गती मिळणार आहे

औरंगाबाद जिल्ह्यात कोविडचा वाढता प्राद्र्भाव रोखण्यासाठी रुग्ण व्यवस्थापन चोखरित्या करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत ते काल जिल्हा सामान्य रुग्णालयात घेतलेल्या आढावा बैठकीत बोलत होते लक्षणं नसलेल्या तसंच सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांना कोविड सुश्रषा केंद्रात पाठवावं आणि उपचारांची जास्त गरज असलेल्या रुग्णांना मिनी घाटीतील रुग्णखाटा उपलब्ध होतील याची खबरदारी घेण्याची सूचना त्यांनी केली या रुग्णालयात उपलब्ध एकूण रुग्ण खाटा अतिदक्षता विभागातल्या रुग्णखाटा तसंच रिक्त खाटा याबाबतची अद्ययावत माहिती रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले दरम्यान औरंगाबाद शहरात रात्रीची संचारबंदी आणि टाळेबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी तीन पेट्रोल पंप आणि एका हॉटेलवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलिस आयुक्त निखिल ग्रप्ता यांनी कारवाई केली

खासगी डॉक्टर प्रत्येक रुग्णाकडून दहा हजार रुपये फी घेतात मात्र यापुढे खासगी डॉक्टरांनी ऑनलाईन उपचार केले तर दोन हजार रुपये फी घ्यावी असं पांडेय यांनी म्हटलं आहे खासगी प्रयोगशाळा कोविड चाचणी करण्यासाठी अवाजवी शुल्क आकारत असल्याच्या पार्श्वभूमीवर पांडेय यांनी औरंगाबाद शहरातल्या सर्व खासगी प्रयोगशाळांना कोविड चाचणी करण्यास आणि घरी जाऊन स्वॅब घेण्यास बंदी घातली आहे

यांनी दिले आहेत

आठ दिवसांच्या कालावधीत शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी कोविड चाचणी करून घेण्याचं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे

काल सलग सातव्या दिवशी झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारनं आपली बाजू मांडली हे आरक्षण मंजूर करण्याचा महाराष्ट्र सरकारला अधिकार आहे असं केंद्र सरकारच्या वतीनं महाधिवक्ता त्षार मेहता यांनी सांगितलं त्यांनी मराठा समाजाला शिक्षण तसंच सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलं

ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे याचा जबाब नोंदवला असून तो चुकीचा असल्याचे पुरावे मिळाले आहेत त्या संदर्भात अधिक चौकशीसाठी सचिन वाझे यांचा ताबा हवा असल्याचं त्यांनी सांगितलं पोलिस कर्मचारी विनायक शिंदे याचेही हत्येत सहभागाचे प्रावे मिळाले असून यासाठी वापरलेलं सिमकार्ड नरेश रमणिकलाल नावाच्या बुकीकडून मागवण्यात आल्याची माहिती जयजीतसिंग यांनी दिली या गुन्ह्यात वापरलेले मोबाईल सिम कार्ड तसंच काही सीसीटीव्हीचं चित्रीकरण वाझे याने नष्ट केल्याचं यावेळी सांगण्यात आलं या चौकशीत इतरही अनेक नावं समारे आली असून तपासानंतर आणखी काही जणांना अटक होणार असल्याचं एटीएस प्रमुखांनी सांगितलं

फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय ग्रहसचिवांची भेट घेतली आपल्याकडे असलेली सगळी कागदपत्रं आणि प्रावे आपण गृहसचिवांना दिले राज्य सरकारकडे हे सगळे दस्तऐवज असूनही कोणतीही कारवाई झालेली नाही हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं असं फडणवीस यांनी या भेटीनंतर वार्ताहरांना सांगितलं या सगळ्या कागदपत्रांची पडताळणी करून योग्य ती कारवाई करू असं गृहसचिवांनी सांगितल्याची माहिती फडणवीस यांनी दिली

कर्करोग निदान केंद्र स्थापन करण्याबाबत काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते औरंगाबाद इथल्या कर्करोग रुग्णालयावरचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी जालना इथं टाटा रुग्णालयाचं क्षेत्रीय केंद्र उभारावं असं टोपे यांनी सांगितलं या क्षेत्रीय केंद्रामध्ये मुखकर्करोग गर्भाशयाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग याविषयी तपासणी निदान आणि उपचाराची व्यवस्था करता येऊ शकते असं टाटा रुग्णालयाच्या तज्ज्ञानी सांगितलं

भाजपचे नेते गणेश रोकडे स्वतंत्रपणे निवडणूक लढवून विजयी ठरले तर पूर्णेतून बालाजी देसाई हे बिनविरोध निवडून आले हे दोन्ही उमेदवार कोणत्या गटाचे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे दरम्यान नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडण्कीत माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर यांची बिनविरोध निवड झाली आहे

नाणेफेक जिंकून पाहण्या संघानं भारतीय संघाला प्रथम फलंदाजीला बोलावलं

कृणाल पांड्या आणि प्रसिद्ध कृष्णा यांना उत्कृष्ट खेळासाठी पुरस्कार देण्यात आला तर शिखर धवन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला

त्यापूर्वी नागरिकांनी मालमत्ता कराची थकबाकी तसंच चालू कराचा भरणा करून या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन महानगरपालिकेकड्रन करण्यात आलं आहे परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यात वीज देयकाची वसुली थांबवण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे या मागणीचं निवेदन देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांनीं उपकार्यकारी अभियंता गैरहजर असल्यानं त्यांच्या खूर्चीला चपलांचा हार घालून निवेदन चिकटवलं ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं

उमरगा तालुक्यातल्या मुरुम इथल्या वाढीव पाणी पुरवठा योजनेला सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भात काल मंत्रालयात बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते